केंद्र सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय मंत्री विविध ठिकाणी वार्ताहर परिषदांच्या माध्यमातून केंद्र सरकारची गेल्या शंभर दिवसातली कामगिरी जनतेसमोर मांडत आहेत मुंबईत आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी वार्ताहर परिषद घेणार आहेत तर चेन्नईमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन कोलकात्यात वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी गवाल्हेरमध्ये ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर आज वार्ताहर परिषद घेणार आहेत वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी पायल तडवी हिच्या आत्महत्या प्रकरणा संदर्भातला डिएनए अहवाल न्याय वैद्यकशास्त्र विभागानं काल मुंबई पोलिसांना सादर केला न्यायवेद्यक शास्त्राचा सायबर विभागही येत्या आठवड्याभरात आपला अहवाल पोलिसांना सादर करेल अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे घटनास्थळी आढळलेल्या वस्तू तसंच पायल तडवीच्या कपड्यांची तपासणी सुरु आहे अशी माहितीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे गेले काही दिवस राज्यात असलेला पावसाचा जोर काल दूपारनंतर काहीसा ओसरला मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पालघर इथं अधुन मधुन पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत सिंधुर्वर्ग आणि रत्नागिरीत ढगाळ वातावरण कायम असून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे

कोल्हापूर जिल्ह्यातल्या मांडुकली इथं रस्त्यावर आलेलं पाणी कमी झाल्यानंतर करूळ घाट मार्गावरची थांबवलेली वाहतुक पुन्हा सुरु झाली आहे

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत नदालचं हे चौथं विजेतेपद आहे पहिले दोन सेट जिंकून तिसऱ्या सेटमध्ये आघाडी घेतल्यानंतरही मेदवेदेवनं पुढचे दोन सेट जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली मात्र पाचवा सेट जिंकून नदालनं विजेतेपदावर मोहोर उमटवली